राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर अजित पवार पिपरी चिंचवड शहरात आले होते त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत होते मंत्रीमंडळाचा प्रढील विस्तार डिसेंबर अखेर पर्यंत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याकडील काही खात्यांमध्ये बदल केले असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली आहे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास हे खातं जयंत पाटील यांना दिलं आहे तर अन्न नागरी प्रवठा अल्पसंख्याक विकास आणि कल्याण हे खातं छगन भूजबळ यांच्याकडे सोपवलं आहे देशहितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात नागरिकत्व सुधारणा विधेयकाची अंमलबजावणी आवश्यक आहे त्यामुळे काँप्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच महाराष्ट्रातील सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेनं या विषयावर तडजोड करू नये असं भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे ते आज नाशिकमध्ये वार्ताहरांशी बोलत होते या कायद्यासाठी देशहिताच्या दृष्टीनं भाजप शिवसेनेसोबत राजकीय तडजोडीबाबत विचार करेल असं ते म्हणाले सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा हेतू कधीच नसल्यानं या कायद्याच्या बाजूने आम्ही आहोत त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात व्हायला हवी असं शेलार यांनी सांगितलं पालघर जिल्ह्यातल्या डहाणू धुंदलवाडी तलासरी बोर्डी या भागांत आज सकाळी पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का बसला

या भूकंपात कोणतीही वित्तहानी आणि जीवितहानी झालेली नाही

यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव वेदकुमार वेदालंकार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे आणि कार्यवाह रवींद्र केसकर उपस्थित होते या ग्रंथदालनात जवळपास अडीचशे दालनं असणार आहेत श्व देशभरातून ग्रंथ विक्रीसाठी येणाऱ्यांसाठी सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत तसंच सुसज्ज ग्रंथालय असणार आहे रवींद्र केसकर यांनी वार्ताहरांना आज ही माहिती दिली सांगली जिल्ह्यातील विटा शहरात आज पासून सहा दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे मिरज पुणे रेल्वेमार्गाच्या रुंदीकरणासाठी विटा शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी कापण्यात येणार आहे

विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी ही माहिती दिली उपलब्ध पाणीसाठा काटकसरीने वापरावा तसंच पाण्याची पर्यायी व्यवस्था करून नगर परिषदेला सहकार्य करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे

पिक कर्ज नसलेल्या शेतकऱ्यांना तिप्पट नुकसान भरपाईपोटी मदत दिली जाणार असून ही सर्व मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली बेटी बचाव बेटी पढाव स्वच्छ भारत सुद्रढ भारत यासह अखंड भारताचा संदेश देत काश्मीर ते कन्याकुमारी सायकल रॅलीचं आज अहमदनगरच्या कृषी विद्यापीठात जोरदार स्वागत झालं यावेळी डॉ अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ दिलीप पवार यांच्यासह अन्य अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते मुंबईतल्या घाटकोपर खेल्या पी

राज्यातील यापूर्वीच्या भाजप सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध महामंडळावर केलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या आहेत कृष्णा खोरे सिंचन महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून खासदार संजय पाटील यांना कॅबिनेट दर्जा देण्यात आला होता ही नियूक्ती आता रद्द केली आहे याशिवाय वीज कंपन्यांच्या एकत्रित समितीच्या संचालक नीता केळकर यांना रस्ते विकास महामंडळाचं संचालक पद दिलं आहे प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं संचालक पद वस्रोद्योग महामंडळाचं उपाध्यक्षपद औद्योगिक विकास महामंडळाचं सदस्यपद तर म्हाडाच्या उपाध्यक्षपदावरील नियुक्त्या ठाकरे यांनी रद्द केल्या आहेत टोलनाक्यांवर स्वयंचलित पद्धतीनं टोल भरणारी फास्टॅग यंत्रणा उद्यापासून सर्व वाहनांसाठी अनिवार्य होणार आहे उद्या सकाळी आठ वाजल्यापासून ही यंत्रणा कार्यरत होईल